निवडण्कीसाठीची आदर्श आचारसंहिता राज्यात लागू

विक्रम चा शोध इस्रोनं थांबवला आता मिशन गगनयान

सतारवादक अरविंद पारिख यांना भीमसेन जोशी प्रस्कार जाहीर निवडण्क गेल्या अनेक दिवसांपासून ताणली गेलेली उत्सुकता अखेर काल संपली महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडण्कांची घोषणा झाली

त्यामुळे कोणाची दिवाळी गोड होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी निवडण्कांचा कार्यक्रम घोषित केला

त्या आधी निवडण्क प्रक्रीया पूर्ण होणं आवश्यक आहे

आचारसंहिता कालच लागू झाली आहे

सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयन राजे भोसले यांनी राजीनामा दिला असल्यानं रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे मात्र तिथल्या निवडण्कीची घोषणा निवडणूक आयोगानं आत्ता केलेली नाही मुख्य निवडणुक अधिकारी राज्य विधानसभा निवडण्का ख्ल्या वातावरणात आणिपारदर्शक पदधतीनं पार पडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याचं राज्याचेम्ख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी काल म्ंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं उमेदवारीअर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदारयादीत नावनोंदणी करता येईलतसंच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही बलदेव सिंह यांनीनमूद केलं राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनीही काल बैठका घेऊन आदर्शआचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत स्चना दिल्या तसंच जिल्हा पातळीवरील निवडणूकसज्जतेचा आढावा घेतला

पण गेल्यावेळी कोणाला किती मतं होती त्यावर तर आजच नजर टाकायलाच हवी त्यासाठी हा वृत्तांत व्हीओ गेल्या निवडण्कीत राज्यातले चारही प्रम्ख पक्ष वेगवेगळे लढले होते

नंतर प्न्हा य्ती झाली आघाडी झाली पक्षांतरंही झाली

गेल्यावेळी या चारही प्रम्ख पक्षांची व्यक्तीगत ताकद कळली होती यावेळी यूती आघाडी होणार म्हणतात त्यामुळे कळेल एकीचं बळ

आता प्रचारात आघाडीचा भर कृषी संकट आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर हे सरकार कसं कमी पडलं हे लोकांना पटवून देण्यावर असेल या म्द्यांबरोबरच सताधाऱ्यांनी विरोधी पक्ष मोडित काढण्यासाठी काय काय केलं ते ही लोकांना सांगणार असल्याचं माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काल म्ंबईत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले काही नेते आम्हाला सोडून गेले असतील पण लोक आमच्या सोबत आहेत असा दावा त्यांनी केला लोकसभेत मतविभागणीचा फायदा यु्तीला मिळाला पण आता लोकांना हे कळून चुकलं आहे त्यामुळे सतांतर होणारच असा दावा राष्ट्रवादी कॉग्रेसचे नवाब मलिक यांनी केला या उलट सता प्न्हा य्तीचीच येणार आणि म्ख्यमंत्री आपणच राहणार असा दावा म्ख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केला य्तीची औपचारिक घोषणाच केवळ बाकी आहे असं ते म्हणाले

दिवाळीच्या एक दिवस आधीच आम्ही फटाके फोडणार असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्बईत वार्ताहरांना सांगितलं आम्ही पाच वर्षात काय केलं आणि प्ढची पाच वर्ष काय करणार ते लोकांना सांग् त्यावर लोक नक्की आमच्या पारड्यात मतं टाकतील असा विश्वास य्तीच्या नेत्यांनी व्यक्त केला

तोपर्यंत आपणे या बातमीत्रातून रोज जाणून घेणार आहोत प्रचारातल्या ताज्या घडामोडींबरोबरच प्रत्येक जिल्ह्यातल्या मतदारसंघांची सद्यस्थिती विशेष वृत्तांतातून

त्याम्ळं त्याच्याशी संपर्क साधण्याच्या सर्व आशा आता मावळल्या आहेत असं इस्रोचे प्रम्ख के शिवन यांनी काल स्पष्ट केलं

सद्भावना जम्मू आणि काश्मीरचं भारताशी असलेलं नातं अधिक घट्ट व्हावं यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न स्रू आहेत

गेले दोन दिवस प्ण्याचा इतिहास संस्कृती सामाजिक वातावरण समजून घेणारी ही म्लं आज आपल्या सरहद्दीवरच्या गावाकडे परतणार आहेत भीमसेन प्रस्कार महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव प्रस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांना जाहीर झाला आहे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही घोषणा केली

शिष्यवत्ती पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव प्रस्कार आणि पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृती योजना सुरू करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल म्ंबईत दिली प्ढच्या वर्षी पासून एक वर्ष ज्येष्ठ संशोधकास पद्मश्री सदाशिव गोरक्षकर जीवनगौरव प्रस्कार तर त्या प्ढील वर्षी प्रातत्व संग्रहालय शास्त्र संवर्धन म्र्तिविज्ञान आदी विषयांमध्ये डॉक्टरेट करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना पद्मश्री मधूकर ढवळीकर शिष्यवृती याक्रमानं ही योजना राबवण्यात येईल

हे प्रमाणपत्र प्राप्त करणारं शिवाजी विद्यापीठ हे राज्यातलं पहिलं विद्यापीठ ठरलं आहे क्लग्रू देवानंद शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली

यंदाही डहाण्च्या कोस्ट गार्ड स्टेशननं हा दिवस साजरा केला या स्वच्छता मोहेमेचं उदघाटन डहाणू चे एसडीएम सौरभ कटियार यांच्या हस्ते करण्यात आलं रेल्वे नागपूर ते प्णे दरम्यान धावणारी गरिबरथ गाडी आगामी सहा महिने प्रायोगिक तत्वावर धामणगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात येईल असं काल रेल्वे प्रशासनानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे धामणगाव सोबत यवतमाळ आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांना या थांब्याचा लाभ होऊ शकेल क्रिकेट भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानचा मर्यादित वीस षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज बेंगलूरु इथं खेळला जाणार आहे ब्धवारी झालेला सामना भारतीय संघानं सात गडी राखून जिंकला होता तर पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता म्ष्टिय्दध रशियामध्ये झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पांघल यानं रौप्य पदक मिळवलं आहे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा अमित पहिला भारतीय प्रुष म्ष्टीयोद्धा ठरला आहे

त्यामुळे अमितला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं हवामान राज्यातला पावसाचा जोर कमी झाला असला तरी आज कोकण आणि विदर्भात अनेक तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरी अपेक्षित आहेत अरबी समूद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे